मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते उपमुख्यमंत्री अजित पवार काँग्रेस नेते अशोक चव्हाण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भारतीय रिपब्लिकन पक्ष बहजन महासंघाचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एमआयएमचे अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्यासह विविध पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते राज्यात टाळेबंदीची योग्य अंमलबजावणी केल्यानं एप्रिल महिन्यात आपण कोरोना विषाणूचा प्रसार रोखला आता मे अखेरपर्यंत ही साथ वाढू द्यायची नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले कोरोना विषाणूचा प्रादर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाय योजनांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली टाळेबंदीच्या या काळात कोणतंही शुल्क किंवा कर वाढ करू नये प्रतिबंधित क्षेत्रामध्ये मद्याची दुकानं सुरू करू नयेत अशी सूचना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी यावेळी केली टाळेबंदीनंतर काय करणार याबाबत जनतेला पूर्वकल्पना देणं आवश्यक असल्याचं सांगत राज्य सरकारनं या संदर्भातला आराखडा लवकरात लवकर जाहीर करावा असं मनसे प्रम्ख राज ठाकरे यांनी सांगितलं राज्यांतर्गंत स्थलांतरित व्यक्तींना प्रवास स्रु करण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार असून प्रवासासाठी डॉक्टरांचं प्रमाणपत्र आता द्यावं लागणार नाही राज्य सरकारनं काल याबाबतचे आदेश जारी केले प्रवास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींच्या शरीराचं तपमान मोजलं जाईल आणि कोरोना विषाणूच्या लक्षणांची चाचणी केली जाईल ही चाचणी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून महापालिकेद्वारे मोफत केली जाणार आहे यामध्ये सर्दी ताप खोकला श्वास अडकणं यासारखी लक्षणं नसलेल्या व्यक्तींना प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे प्रत्येक व्यक्तीस स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नसून तपासणी केलेल्यांची एकत्र यादी देऊन या यादीतले व्यक्ती प्रवास करु शकतील असं सरकारनं म्हटलं आहे

या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी या मज्रांनी तपासणीसाठी रांगा लावल्याचं दिसून येत आहे नवी मुंबईत नेरुळ तसंच धुळे जिल्ह्यातही काल कामगारांनी लांबच लांब रांगा लावल्याचं दिसून आलं औरंगाबाद इथंही खासदार इम्तियाज जलील यांनी टाळेबंदीत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असल्यानं काल त्यांच्या कार्यालयासमोर परप्रांतीय कामगार आणि नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती हे कामगार शारीरिक अंतर राखण्याचा नियम पाळत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर या ठिकाणी पोलीसांना पाचारण करावं लागलं पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत या कामगारांना योग्य अंतर राखून उभं केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे दरम्यान औरंगाबाद इथं लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी शहरातल्या विविध भागातल्या आठ नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

या संकटाच्या काळात महत्त्वाच्या विभागाच्या जागा भरण आवश्यक असल्याचं ते म्हणाले

शहरातल्या पुंडलिक नगर भागात नऊ हमालवाडी चार कटकट गेट तीन जयभीम नगर तीन किलेअर्क दोन तर रेल्वे स्टेशन परिसरात एक रुग्ण आढळला आहे

ही महिला आसेफिया कॉलनीतली रहिवासी होती

शहरातल्या एका पोलिस निरीक्षकासह त्याच्या कुटुंबातल्या चार सदस्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे त्यानंतर हे कुटुंब राहात असलेल्या रेल्वे स्थानक परिसरातल्या इमारतीसह आजूबाजूचा परिसर बंदिस्त करण्यात आला असून संशयितांचे घशातल्या स्रावाचे नमूने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत त्याचबरोबर सख्खे दोन भाऊ असलेल्या पोलिस हवालदारांनाही विषाणूची लागण झाली आहे

गेंडामाळ परिसरात एक व्रद्ध महिला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात पाच कैदी तसंच कराड तालुक्यात पंधरा जण कोरोना विषाणू बाधित आढळून आले आहेत यामुळे जिल्ह्यात रुग्णांची संख्या एकशे तेरा झाली आहे

यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला असून एकशे सात जणांना बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आलं आहे

अकोल्यात काल एकाच दिवशी चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून या विषाणू संसर्गामुळे मृतांची एकूण संख्या अकरा झाली आहे चौदा रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण पाच रूग्ण उपचारानंतर घरी परतले असून तेरा जणांवर उपचार सुरू आहेत एकूण एकोणावीस बाधीतांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे

नांदेड इथून तीन रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे तीन संशयित व्यक्तींना नांदेड प्रशासनाकडे सोपवण्यात आलं मात्र हे तिघेजण नांदेडमधून पळालेले रुग्णच आहेत का याचा शोध नांदेड पोलीस घेत आहेत अशी माहिती चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिली

त्यात नांदेड औरंगाबाद लातूर शिर्डी या स्थानकांचा समावेश आहे

केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली

मराठवाड्यातल्या पाच जिल्ह्यातल्या परप्रांती मजुरांना काल श्रमिक रेल्वे गाडीनं मध्यप्रदेशात भोपाळला पाठवण्यात आलं असं उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांनी सांगितलं या मजुरांना विशेष पास वितरीत करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं

दरम्यान आज देखील एक श्रमिक रेल्वे मध्यप्रदेशातल्या जबलप्रच्या कामगारांना घेऊन औरंगाबादहन जाणार आहे जवळपास बाराशे कामगार या रेल्वेनं रवाना होतील असं उपजिल्हाधिकारी शिंदे यांनी सांगितलं याच रेल्वेतून जालना जिल्ह्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूर आणि नागरिकांनाही त्यांच्या गावी रवाना करण्यात आलं बिहार मध्यप्रदेश आंध्रप्रदेश ओरिसा या राज्यातल्या तीनशे बेचाळीस मज्रांचा यामध्ये समावेश आहे

या नागरिकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आली असून त्यांच्या वाहतूक व्यवस्थेचं नियोजन करण्यात येणार असल्यांच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ नागनाथ कोडे यांनी सांगितलं आहे

टाळेबंदीमुळे हे सर्व कामगार रायगड जिल्ह्यात अडकून पडले होते उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोन मध्ये असल्यामुळे जिल्ह्यातली दारूची दुकानं वगळता उर्वरित दुकानं सोमवार बुधवार आणि शुक्रवारी उघडली जाणार आहेत याशिवाय जिल्ह्यातल्या राज्य परीवहन महामंडळाची बस वाहतूक देखील आजपासून सुरू होणार आहे जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावरील ढाबे आजपासून उघडी ठेवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली असून सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्या सकाळी सात ते रात्री सात वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत

सह मुद्रांक जिल्हाधिकारी वि

बोराळकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले नांदेड शहरातली तीनही दय्यम निबंधक दस्त नोंदणी कार्यालय पुढील आदेशापर्यंत बंद राहतील असं त्यांनी स्पष्ट केलं

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव इथं आपल्या तुकडीसोबत गेलेले हे जवान गेल्या आठवड्यात वरिष्ठांना न कळवताच जालन्यात निघून आले होते जालन्यात आल्यानंतर त्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली

नागरिकांनी स्वतहून रुग्णालयात जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन दानवे यांनी यावेळी केलं महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्द्ल सत्तार यांच्या वतीनं सिल्लोड सोयगाव मधल्या जवळपास तीस हजार गरजू कुटुंबांना टप्या टप्यानं अन्नधान्य तसंच किराणा किटचं वाटप करण्यात येत आहे सिल्लोड तालुक्यातल्या शिवना गावामध्ये काल एकमेकात अंतराचं पालन करून ही मदत वाटण्यात आली

कल्याणसागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे वाटप करण्यात आलं

नागरिकांना मास्कचं वाटप आरोग्य विषयक जनजागृती करणं मज्रांना जीवनावश्यक वस्तुंचा परवठा करणं अशी मदत संस्थेनं केली आहे

यमराजाची वेशभूषा धारण केलेल्या स्वयंसेवकांनी नागरिकांना घराच्या बाहेर पडू नका योग्य अंतर राखा असं आवाहन केलं

आठवडी बाजार परिसरातल्या प्रेरणा ड्रेसेस या द्कानाच्या शटर मधून आवाज येत असल्याचं ही बाब निदर्शनास आली जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी जमादार इरफान इनामदार यांच्या फिर्यादी वरून कापड दकानदार रामकृष्ण पुरुषोत्तम भुते यांच्यासह सात जणांविरोधात ग्रन्हा दाखल करण्यात आला

या नागरिकांनी आजूबाजूच्या परिसरात फिरू नये असे आदेश जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी काढले असून फिरताना आढळून आल्यास संबंधितांविरूद्ध गुन्हे दाखल करावेत असंही त्यांनी सांगितलं आहे

ते काल राळेगणसिद्धी या त्यांच्या गावी बोलत होते दारूच्या द्कानांपुढे लागलेल्या रांगा पाहता लोक कोरोना विषाणू संसर्गाबद्दल बद्दल अजिबात गंभीर नसल्याचं स्पष्ट झालं असं ते म्हणाले दारू ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही ती मिळालीच नाही तर लोक उपाशी मरतील असं आजिबात नाही असंही अण्णा हजारे यांनी नमूद केलं

उपचारानंतर त्यांना नुकतचं घरी सोडण्यात आलं

येत्या रविवारपासून हे नवे दर लागू होणार आहेत बँकेनं ज्येष्ठ नागरिकांसाठी एसबीआय वूई केअर डिपॉझिट ही नवी गृंतवणूक योजना सुरू केली असुन या योजनेमधल्या गृंतवणूकदारांना शून्य पूर्णांक तीस दशांश अधिक व्याजदर दिला जाणार आहे

गेल्या वर्षभरापासून त्या मेंद्रच्या कर्करोगानं आजारी होत्या

अलिकडेच नव्या संचात आलेल्या मोरुची मावशी या नाटकातही त्यांनी भूमिका केली होती

सुरूवातीच्या काळात परमार यांनी वृत्तपत्र छायाचित्रकार म्हूणन काम केलं होतं परमार यांना छायाचित्रण क्षेत्रातले अनेक सन्मान प्राप्त झाले होते

नागरिकांनी घरात राहूनच गौतम बुद्धांच्या प्रतिमेला अभिवादन केलं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्ध पौर्णिमेनिमित्त जनतेला श्भेच्छा दिल्या तथागत गौतम बुद्धांच्या शिकवणीच्या अनुसरणातून आपण संकटावर मात करण्याची प्रेरणा घेऊ शकतो असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला नांदेड इथल्या संवाद अभ्यासिका केंद्रात काल सामाजिक अंतर पाळून कोरोना विषाणू प्राद्र्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांसह बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली लातूर जिल्ह्यात तथागत भगवान बुद्धाची जयंती घरातच राहून शांततेत साजरी करण्यात आली जिल्ह्यातल्या वैशाली बुद्धविहार इथं यावेळी सूर्यभान लातूरकर यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आलं

देगलूर तालुक्यातल्या खानापूर परिसरात वारा गारांसह मुसळधार पाऊस झाला माहूर किनवट हिमायतनगर भोकर धर्माबाद उमरी कोंडलवाडी बिलोली नरसी नायगाव मुखेड या भागात बहतांश ठिकाणी मुसळधार तर कांही ठिकाणी मध्यम कांही भागात हलका पाऊस झाला नांदेड शहरातही मध्यरात्री पावसानं हजेरी लावली

या सर्व कोरोना विषाणू विरुद्धच्या योद्धांचा सन्मान करणं आवश्यक असून त्यांचं वेतन कपात न करता त्यांना विशेष प्रोत्साहन भत्ते दिले जावेत अशी मागणी बोर्डीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे द्ष्काळी भागात परतलेल्या कामगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी या भागातल्या रोजगार निर्मितीच्या कामांना स्थगिती देण्यात येऊ नये अशी मागणी निलंग्याचे आमदार माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सरकारकडे केली आहे तसंच परराज्यासह पर जिल्ह्यातून आपल्या जिल्ह्यात परतणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक असणारी परवाना प्रक्रिया सुलभ करावी अशी मागणीही त्यांनी सरकारला दिलेल्या निवेदनात केली आहे